या दौ यात मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेला हजेरी लावली ब्रिक्स विझनेस फोरममधे भाषण केलं तसंच ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेवल्पमेंट बँकेशी संवाद साधला व्यापार नवोन्मेश तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक संबंध घट्ट करण्यासाठी या परिषदेत सहभागी नेत्यांनी केलेली चर्चा फलदायी असून भाविष्यातल्या अपारपारिक विषयावर दिलेला भर दृढ करण्यासाठी पुढं नेईल त्याचा लाभ संबंधित देशांमधल्या नागरिकांना मिळेल असं ट्विट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात काल मोदी यांनी भाषण केलं नव्या कल्पना हा आपल्या विकासाचा आधार बनला असून त्या दिशेनं सहकार्य वाढवणं आवश्यक आहे असं ते म्हणाले

भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी उद्योग व्यापार नेत्यांना केलं या शिखर परिषदेत ब्रासिलिया जाहीरनामा मंजूर केल्यानंतर परिषदेला समारोप झाला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसच्या नेत्यांनी समान किमान कार्यक्रम तयार केला आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काल मुंबईत या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकानंतर बातमीदारांना ही माहिती दिली या समान किमान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पाठवला जाईल तिन्ही पक्षांनी त्याला मान्यता दिल्यानंतर सत्तावाटपाची चर्चा आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं या बैठकीला काँग्रेसचे वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण आणि मणिकराव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील नवाब मलिक आणि छगन भुजबळ तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर संरक्षण खात्यात होत असलेल्या व्यवहारांवर अविधास दाखवून विनाकारण खात्याची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसला आहे असं संरक्षण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे अशा प्रवृत्तींमुळे संरक्षण दलाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम पडत असल्याचंही या निवेदनात स्पष्ट केलं गेलं आहे

केंद्र सरकारनं या प्रकरणातला खरेदी बाबतचा तपशील क्योला दिला होता आणि क्योला हा अहवाल संसदेच्या समितीनंही तपासला होता असं या निवेदनात म्हटलं आहे शेतक यांमधे शेती रसायनबद्दल जागृती करण्यावर भर दिला पाहिजे असं मत केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्यक्त केलं ते काल नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय शेती रसायनं काँप्रेसमधे बोलत होते

या शेतक यांमधे जागरुकता आणण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं तोमर यांनी सांगितलं शेती रसायनचं मुबलक उत्पादन आणि संतुलित वापर ही आजची गरज आहे भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे शेतीचा विकासच भारताला जागतिक आव्हानं पेलण्याचं बळ देईल असंही तोमर यावेळी म्हणाले

आपल्या सैन्याला जाणा ही मुख्य संकल्पना असलेला हा दिवस तरुणांना सैन्याबद्दल माहिती करुन देण आणि त्यांना मातृभूमीच्या संरक्षणासाठी सैन्यात दाखल होण्यास प्ररित करण तसंच सैन्य आणि नागरिक यांच्यात मैत्री वाढावी या उद्देशानं साजरा केला जातो यावेळी राजनाथ सिंह यांनी तवांग युद्व स्मारक आणि बौद्ध मठालाही भेट दिली

अमेरिकेचे अध्यक्ष् डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग खटल्याची सुनावणी आजही सुरु राहणार आहे यासंदर्भात युक्रेनमधले अमेरिकेचे माजी राजदूत यांची साक्ष नोंदवली जाणार आहे या खटल्याच्या पहिल्या फेरीनंतर व्हाईट हाऊसनं आपली उद्दिष्ट संसदेसमोर स्पष्ट केली आहेत

युक्रेनबरोबरच्या व्यवहारासंदर्भातला हा महाभियोग खटला पूर्णपणे अर्थहीन असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे

काल सकाळी नाणेफेक जिंकून बांगलादेशानं प्रथम फलंदाजी करत पाहिल्या डावात सर्व बाद दिडशे धावा केल्या मोहम्मद शामीनं तीन तर िग्नांत शर्मा उमेश यादव आणि आर आश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले

जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील असं जम्मू कश्मीरचे नायव राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितलं